केंद्र सरकारनं घेतलेल्या थ्स्वच्छ सुंदर स्वच्छतागृह स्पर्धेतू कोल्हापूर जिल्ह्यानं राज्यात पहिला तर देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे

झारखंडमधल्या गिरिधीह जिल्ह्यानं देशात प्रथम क्रमांक पटकावला असून तेलंगणामधले पेडापल्ली हे तिसऱ्या स्थानी राहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या या प्रस्कार वितरण सोहळ्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिकए म्ख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे

मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना पाण्यामुळं उद्भवलेल्या त्रासाची दखल घेत मुख्य सचिवांनी तातडीनं सार्वजनिक बांधकामए आरोग्य विभाग आणि मंत्रालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली पाण्याचे नमुने तपासतानाच मंत्रालयात ठिकठिकाणी आर ओ यंत्र बसविले आहेत त्यांची तपासणी मोहीम लगेचच हाती घेण्याचे निर्देश म्ख्य सचिवांनी दिले पाण्याच्या टाकीतून मंत्रालयात ज्या वाहिन्यांद्वारे पाणी प्रवठा होतो त्यांची देखील तपासणी करावीए असंही म्ख्य सचिवांनी सांगितलं

या योजनेत भात ज्वारी मका तूर मूग उडीद भूईमूग सोयाबीन काप्स या पिकाचा समावेश राहणार आहे

नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगामुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येते पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ पात्र शेतक यांना मिळण्याबाबत काटेकोरपणे तपासणी करावी तसंच यासंबंधी शेतकरी बांधवांच्या तक्रारी प्राप्त करुन घेऊन त्यांचं निराकरण करावंए असे निर्देश परिवहन आणि खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी आज अमरावती इथं दिले पीक विमा योजनेच्या अमरावती विभागातील अंमलबजावणीचा आढावा रावते यांनी घेतलाए त्यावेळी ते बोलत होते शेतक यांना विमा संरक्षण आणि आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्यानं पंतप्रधान पीक विमा योजना अंमलात आली असून त्याचा पात्र शेतक यांना लाभ विमा कंपन्यांकडून मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत त्यामुळं अशा तक्रारी प्राप्त करून त्याचा निपटारा तात्काळ करावा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडूनही छावणीए प्रत्यक्ष संवाद आदींद्वारे या बाबींचा पाठप्रावा करण्यात येईल खरीप हंगामामध्ये अनधिकृत कपाशी बियाणे तणनाशकए सहनशील कपाशी बियाणांची विक्रीए वापर आणि वाहत्कीवर प्रतिबंध करणं तसंच विषबाधा होऊ नये म्हणून किटकनाशक हाताळतांना शेतकरी आणि शेतमज्रांसाठी पूर्वतयारीबाबत यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय ग्ल्हाने यांनी कृषीए आरोग्य आणि पोलिस विभागाची आढावा बैठक घेतली अनधिकृत बि बियाणांना प्रतिबंध करण्यासाठी व्यापक मोहीम राबविणे गरजेचं आहे यापूर्वी पकडलेल्या प्रकरणात पोलिस विभागानं तात्काळ कार्यवाही करावी कृषी विभाग ज्या ठिकाणी धाड टाकणार आहेए अशा ठिकाणी पोलिस विभागानं बिट जमादार आणि शिपाई न देता अधिकारी आणि इतर कर्मचारी उपलब्ध करून द्यावे असं जिल्हाधिकारी अजय ग्ल्हाने यावेळी म्हणाले

भेटायला येताना हार आणि फ्लांएवजी वहया आणण्याचं आवाहन त्यांनी केलं शैक्षणिक सत्राला आता स्रवात होत असल्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी या वहयांचा चांगला उपयोग होऊ शकतो त्याम्ळं नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी हार आणि त् यात पैसे न गमावता एका सामाजिक कार्यात आपलं योगदान द्यावंए असं आवाहन डॉ अशोक उईके यांनी केलं आहे नागपूर षहराला पिण्याचं पाणी कमी पडू दिलं जाणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रषेखर बावनकुळे यांनी दिली मध्य प्रदेषमधील चौराही धरणातील पाणी सोडण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्य प्रदेषचे समपदस्थ कमलनाथ यांच्याषी चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली मध्य प्रदेष सरकारनं पेंच नदीवर चौराही धरण बांधलं आहे त्यामुळं तोतलाडोह धरणात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे या धरणातील पाणी सोडल्यास तोतलाडोहात पार्णी येऊ षकते यासाठी मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली राज्यातील अंगणवाडी सेविकाए मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीचा प्रश्न विधीमंडळाच्या चालू अधिवेशनात मार्गी लावूए असा विश्वास राज्याच्या ग्रामविकास आणि महिला आणि बालविकास मंत्री पंकजा म्ंडे यांनी अंगणवाडी कर्मचारी संघटनेला दिला पंतप्रधानांनी जाहीर केलेली मानधनवाढही लवकरात लवकर मिळावी यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारनं जाहीर केलेली मानधन वाढ द्यावीए सेवा निवृत्तीनंतरची आर्थिक तरतूदए कामावरील वेळेची मर्यादा या आणि इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळानं काल मंत्री पंकजा मुंडे यांची रॉयलस्टोन निवासस्थानी भेट घेतलीए त्यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी त्या बोलत होत्या अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण तत्पर असल्याचं मंत्री पंकजा मंडे यांनी यावेळी सांगितलं बहसंख्य अंगणवाडी सेविकाए मदतनीस या अल्प उत्पन्न गटातील कर्मचारी आहेत मानधन हे क्टुंबासाठी खर्च होत असल्यानं भविष्यासाठी त्या बचत करू शकत नाहीत त्याम्ळं वृद्वापकाळात औषधोपचाराचा खर्च तसंच उदरनिर्वाहासाठी त्यांना आर्थिक तरतूद करण्याबाबत शासन सकारात्मक आहेए असं त्या म्हणाल्या

आज गुन्हे अन्वेशण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भंडारी यांच्या घरी आणि कार्यालयातही षोध मोहिम सुरू केली असल्याची माहिती दिली

तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली भारताची सुरूवात चांगली झाली नाही रोहित षर्मा केवळ एक धाव करूनच तंबूत परतला

राहूल आणि विराट कोहली यांनी धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला

तर के एल

मान्सुनसाठी महाराश्ट्रातील मराठवाडा विदर्भ आणि नजिकच्या छत्तिसगड आणि मध्य प्रदेषमध्ये हवामान अनुकूल होत आहे आज नागपुरात दुपारच्या सुमारास हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली

ते आज हवाई वाहतक व्यवस्थापन या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी नवी दिल्ली इथं बोलत होते ज्या बँकांमध्ये शासनाचं भाग भांडवल नाही अशा बँकामध्ये नोकर भरती करताना आरक्षण लागू व्हावंए यासाठी कायदयात बदल करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येईलए असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलंण यवतमाळ येथील जिल्हा सहकारी बँकेची नोकर भरती खुल्या संवर्गातून करण्यात येत असल्यासंबधी सदस्य हरिसिंग राठोड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होतेण जेम म्दक